असा राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत गेले तीन दिवस सलग बस्किा झाल्या या बस्किांमध्ये मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी संपूर्ण ताकतीनिशी काँग्रेस पक्ष उतरेल असं सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र आहे

जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँप्रेसचं सरकार येईल असा विक्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला

महाजन यांनी आज मुंबईत आझाद मद्यान इथं जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली

कायदेशीरदृष्ट्या टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून या अहवालानुसार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी राज्य सरकार वकिलांची फौज उभी करेल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितल औरंगाबद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्या सावंगी गावात विविध रस्ते कामांच भूमिपूजन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातील शिफारसींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे तसंच आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांपुढे जाऊन भाष्य करतात कसेअसे अनेक प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात हक्कभंग आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे मुंबईत आझाद मद्यानावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले मराठा क्रांतिमोर्चाचे

केंद्र सरकार लवकरच ई वाणिज्य धोरण जाहीर करणार असल्याची माहिती आज केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली मुंबईत आज सकाळी आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते उद्योगक्षेत्रात कार्यरत असणा या तज्ञांनी या धोरणाचा मसूदा बनवला असून त्याला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याकडून लवकरच मंजूरी मिळेल असंही ते म्हणाले

स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता उद्योग सुलभतेच्या मानकांची अंमलबजावणी जिल्हापातळीवर देखील करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गून्हेगारी रोखता येत नाही सत्ताधान्यांचं अपयश आहे राज्यात आणि केंद्रातही सत्ता भाजपाची सत्ता असतांना कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सरकारवर आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यावर धुळ्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत टीका केली धुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यासाठी आज अजित पवार धुळे दौऱ्यावर आले होते राज्यात आणि देशभरात दुष्काळाचंही राजकारण केलं जात आहे तसंच दुष्काळग्रस्तांची थट्टा लावली आहे असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला

सोलापूर शहरातल्या विविध समस्यांविरोधात आज महानगरपालिकेतल्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाने आज मडकं फोडून आंदोलन केलं दूषित आणि अप्रा पाणीप्रवठा रोगराई दलित वस्ती निधी संथगतीनं सुरु असलेलं स्मार्ट सिटी योजनेचं काम अपुरा विकासनिधी यांसारख्या समस्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महापौरांना सभेबाहेर जाण्यापासून रोखण्यात आलं राज्यात दुष्काळाचं गांभिर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं निश्वित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावलं उचलून जनतेला दिलासा द्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे परतीच्या पावसानं निराशा केल्यानं खरीपाचं पीक हातचं गेलं असून रब्बी पिकांची पेरणीही संकटात आली आहे तसंच पिण्याचं पाणी आणि चारा टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं याबाबत मुख्यमंत्र्यांनी वर्यक्तिक लक्ष घालावं असं पवार यावेळी म्हणाले पावसाची घटती टक्केवारी आणि दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात जलसंधारण तसंच सिंचनाच्या कामाला प्राधान्य देण्यात यावं त्याचप्रमाणे जलस्रोतांचं बळकटीकरण करावं असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिले साकोली उपविभागीय आढावा बर्क्कीत ते आज बोलत होते पाणी टंचाई संदर्भात आमदारांची बक्के घेऊन जिल्हाधिकार्यांना तातडीने आराखडा पाठवावा

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा नाफेडच्या खरेदीचे चुकारे देण्यासह खचलेल्या बुजलेल्या विहिरींची नुकसान भरपाई द्या यासह अनेक मागण्यांसाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजीपार्क इथं शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनही स्मारकाला भेट देऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली राज्यभरात बाळासाहेबांना विविध स्तरातून आदरांजली वाहण्यात आली पद्मश्री सन्मानित रंगकर्मी अलेक पदमसी यांचं आज मुंबईत नव्वदाव्या वर्षी निधन झालं रंगमंचाशी नाळ जोडलेले पदमसी द्रक्श्राव्य जाहीरातकार म्हणून जास्त प्रसिद्ध होते खळाळत्या धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेली आणि आकर्षक संगीतानं नटवलेली त्यांची लिरिल साबणाची जाहिरात अतिशय लोकप्रिय ठरली सर्फ बजाज स्कूटर्स चेरी ब्लॉसम बूट पॉलिश अशा अनेक दृक्शाव्य जाहिराती रसिकांच्या अनेक काळापर्यंत स्मरणात राहतील त्यांची लिंटास इंडिया ही जाहिरात कंपनी देशातल्या अग्रगण्य कंपन्यांपक्षी एक मानली जाते पदमसी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे इतरही अनेक मान्यवरांनी त्यांना ट्विरवर आदरांजली वाहिली आहे उद्या पदमसी यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात येतील

कल्याण ते कसारा कर्जत आणि ते ठाणे ते सीएसटी चालणा या गाड्यांवर याचा परिणाम होणार नाही तसंच डोंबिवलीहन सीएसटीकडे विशेष गाड्या सोडण्यात येतील प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विशेष बसगाड्या चालवण्यात येणार आहेत याशिवाय मनामाडकडे जाणा या मनमाड एलटीटी एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस राज्यराणी एक्सप्रेस पुण्याला जाणा या सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत भूसावळ पर्सेजर जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत याशिवाय काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तर काही गाड्या अलिकडच्या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल याच काळात मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे